कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे राष्ट्रीय आपती निवारण दल राज्य आपती निवारण दल सैन्यदल नौदल तटरक्षकदल यूद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत केंद्र शासनाकडूनही मदत घेतली जात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग राज्याच्या संपर्कात असून आवश्यक मदत तातडीनं करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली अलमट्टी धरणातून दुपारपर्यंत साडेचार लाख क्यूसेक्स पाणी सोडलं गेलं असून कालच्या पेक्षा कोल्हापूरातली पाणी पातळी कमी झाली आहे तसंच सांगलीतली पाणी पातळी स्थिर आहे पाऊस कमी झाल्यावर याठिकाणची पाणी पातळी देखील कमी व्हायला मदत होईल असं ते म्हणाले

छोट्या नौका तसंच हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं बचावकार्य सुरु असून पूरग्रस्त भागात अन्न पाकिट पिण्याचं पाणी तसंच औषधांचा पुरवठा सुरु आहे नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आणि केंद्र सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन महसूल मंत्र्यांनी केलं

सांगली आणि कोल्हापूर मध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीर आहे प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे सांगली शहरातल्या बहतांश भूभागाला तळ्याचं स्वरूप आलं आहे

म्ख्य बाजारपेठा पाण्याखाली गेल्याम्ळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे

हेलिकॉप्टरमधून पूरात अडकलेल्या नागरिकांना अन्नाची पाकिटं वितरीत केली जात आहेत

दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सांगलीत पूरस्थितीची पाहणी केली सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी कराङ आणि पाटण ताल्क्यामधली प्रस्थिती कायम आहे

पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं कोयना धरणाचे दरवाजे आठ फ्टावर स्थिर ठेवले आहेत

कराड पाटण महाबळेश्वरजावळी आणि वाई ताल्क्यातील शाळांना आज स्ट्टी जाहीर करण्यात आली आहे जोरदार पावसाम्ळे नंदरबार जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे जिल्ह्यातल्या सर्वच ताल्क्यांमधल्या प्रम्ख नद्यांना प्र आला असून तापी गोमाई रंगावली सूसरी खर्डी वरखेडी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे पावसामूळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याचं वृत आहे शहादा शहरातला वीजप्रवठा खंडीत झाला आहे जिल्हयातल्या सर्वच मध्यम प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सूरु आहे

जिल्ह्यातल्या कान पान बुराई पांझरा तापी बोरी अरुणावती या नद्यांना पूर आले आहेत

त्याम्ळे नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे

रत्नागिरीत पावसानं काहीशी उसंत घेतल्यामुळे कराड चिपळूण मार्ग आज वाहतुकीसाठी ख्ला करण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्याला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे जिल्ह्यात अज्नही काही ठिकाणी डोंगर खचण्याच्या घटना घडत आहेत नांदेड शहरात मात्र गोदावरी नदीचं पात्र अद्यापही कोरङं आहे

भंडा यातल्या प्जारीटोला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी आपती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी अशा सुचना जिल्हाधिकारी डॉक्टर नरेश गिते यांनी दिल्या आहेत अकोला जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून अकोट ताल्क्यात सर्वाधिक पाऊस झाला अनेक नदी नाल्यांना पूर आला असून काही भागात घरांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत अकोट ताल्क्यात अनेक गावं जलमय झाली असून पिकांचंही न्कसान झालं आहे

त्यांनी आज पूरग्रस्त सातारा आणि कोल्हापूरला भैट दिली अनेक भागात मतदतच पोचलेली नाही सरकारातले मंत्री पूरग्रस्त भागाची पाहणी करतानाच सेल्फी काढून एक प्रकारे पूरग्रस्तांची थट्टा करत आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला सरकारच्या नियोजनातल्या ढिसाळपणाम्ळे प्रग्रस्त भागात गोंधळ उडाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे जास्त पाणी सोडण्याच्या मनस्थितीत नाही असं कर्नाटकाचे भाजपाचे मुख्यमंत्री म्हणत आहेत असंही पाटील म्हणाले राज्यसरकारला या संकटाचं गांभीर्य कळलेलं नाही सातव्या दिवशीही मदत व्यवस्थितपणे पोचलेली नाही असा आरोप त्यांनी केला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता गोव्याच्या धर्तीवर स्वतःची आपत्कालीन यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचं पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे त्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत सिंधूदूर्ग जिल्ह्यातल्या पूरस्थितीचा आढावा पालकमंत्री केसरकर यांनी कुडाळ इथं घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते भोंगा या चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय प्रस्कार जाहीर झाला आहे

अंधाध्नला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा प्रस्कार जाहीर झाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रस्कार अंधाधनसाठी आयष्मान ख्राना आणि उरी द सर्जिकल स्ट्राइकसाठी विकी कौशल यांना विभागून दिला जाणार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तेल्गू चित्रपट महानतीतल्या भूमिकेसाठी कीर्ती स्रेश हिची निवड करण्यात आली आहे

बॅंकिंग वाहन उद्योग या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग आज तेजीत राहिले येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाइयात तूरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे याच काळात मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी म्सळधार पाऊस पडण्याची तर पश्चिम किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही वर्तवली आहे